नवी दिल्ली इथं झालेलं एनसीसीचं प्रजासताक दिन शिबीर तसंच स्पर्धामध्ये राज्यातील एकशे सोळा विदयार्थी आणि दहा अधिकाऱ्यांनी बजावलेल्या सुरेख कामगिरीच्या सन्मानार्थ राजभवनामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतूदीनुसार शेतकऱ्यांसाठी किसान रेलची निर्मिती करण्याकरता कार्य सुरु आहे असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे किसान रेल ची व्याप्ती संपूर्ण देशभर करावी या हेतूनं नियोजन सुरु असल्याचं रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी आज बातमीदारांना सांगितलं मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कृष्णा स्थिरीकरण प्रकल्प आणि जलय्क्त शिवार सारख्या योजना रद्द होऊ नये यासाठी लोकप्रतिनीधींनी पाठप्रावा करण्याचं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे आमदार प्रशांत बंब यांनी आज औरंगाबाद इथं सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींची बैठक घेतली त्यावेळी बागडे बोलत होते

राष्ट्रवादी यवक काँग्रेस आणि सम्यक विदयार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या लोकप्रतिनीधींविरुदध नाराजी व्यक्त करत निदर्शनं केली भंडारा गोंदिया वन विभागामुळे अडलेली विकास कामं दोन्ही जिल्ह्यांच्या वन विभाग आणि अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयानं मार्गी लावावीत तसंच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील वनालगत असलेल्या गावांमध्ये निस्तार रेषा आखावी आणि हा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने तीन महिन्यात राबवावा असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत ते काल साकोली उपविभागीय कार्यालयातवन आणि जलसंपदा विभागाच्या विविध विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते भंडारा गोंदिया जिल्हा विभाजन होऊन अनेक वर्ष झाली तरी भंडारा जिल्याचं वन गोंदियाच्या ताब्यात आहे संबंधित प्रस्ताव येत्या सात दिवसांत मज्र करून वन भंडारा जिल्याच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी तसंच गोसीखूर्द प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवावा अशा सूचना पटोले यांनी यावेळी दिल्या चीनमधल्या भारतीयांना घेऊन येणारं दुसरं विमान आज सकाळी नवी दिल्ली विमानतळावर पोचलं

सांगली पोलीस दलात ई संवाद अर्थात व्हिडीओ कॉन्फरन्स प्रणाली कालपासून स्रु झाली आहे जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमधे येणाऱ्या तक्रारदारांना संबंधित पोलीस ठाण्यातल्या जबाबदार अधिकाऱ्याशी या प्रणालीच्या माध्यमातून थेट बोलता येईल सांगलीचे पोलीस अधिक्षक स्हेल शर्मा यांनी काल जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई संवाद साधला यावेळी अनेक तक्रारदारांनी आपल्या समस्या पोलीस अधिक्षकांसमोर मांडल्या नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातील सोनखेड इथ मायनॉरीटी डॉक्टर्स असोशिएशन आणि ग्राम पंचायत सोनखेड यांनी रोगनिदान शिबीर आयोजित केलं आहे स्थानिक आमदार मोहन हंबर्डे यांनी आज या शिबिराचं उदघाटन केलं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या पाच टी

भारताच्या के एल राहलला मालिकावीर प्रस्कारानं गौरवण्यात आलं कर्करोग जनजागृती आणि संशोधनाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या टेरी फॉक्स रन फॉर होप मोथॉनला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज म्बईत मारिन ड्राइव्ह इथं हिरवा झेंडा दाखवला शालेय विद्यार्थी आणि अनेक नागरिकांनी यात सहभाग नोंदवला टेरी फॉक्स या अस्थींच्या कर्करोगाने ग्रासलेल्या कमडाच्या य्वकाने कर्करोगापृढे शरणागती न पत्करता कर्करोग संशोधनासाठी आयष्याच्या अखेरपर्यंत निधी संकलन केले त्यांच्या स्मृतीनिमित्त टेरी फॉक्स रन आयोजित केली जाते औरंगाबाद इथं महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या ंगेट गोईंग संस्थेच्या मप्रेथॉन स्पर्धेत दहा किलोमीटरमध्ये विजय ढोबळे नितीन तळीकोटे माध्री चाचड सुनिता जपोळकर यांनी विजेतेपदं पटकवली नाशिक इथल्या क्स्माग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव प्रस्कार यंदा सहा जणांना जाहीर झाला आहे त्यात मणिप्री नृत्यांगना पदमश्री दर्शन जव्हेरी शिल्पकार भगवान रामप्रे क्स्ती प्रशिक्षक काका पवार ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळख मिळवून देण्यात महत्वाचं योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत ज्येष्ठ चित्रपट निर्माता दिग्दर्शक सई परांजपे आणि जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक माधव गाडगीळ यांचा समावेश आहे

अनुभव आणि विचार व्यक्त करण्याची कला म्हणजेच चित्रपटनिर्मिती असं ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक नागराज मंज्ळे यांनी म्हटलं आहे सोळाव्या म्ंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज सहाव्या दिवशी बातमीदारांशी संवाद साधताना ते बोलत होते नागराज मंज्ळे यांचा पावसाचा निबंध हा लघ्पट आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात या महोत्सवात दाखवण्यात आला या चित्रपटाविषयी बोलतांना त्यांनी या चित्रपटाची कल्पना आणि निर्मिती याबद्दल माहिती दिली म्ंबई फिल्म्स डिव्हिजन परिसरात सुरु असलेल्या सोळाव्या म्ंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटासाठीच्या ज्यूरी सदस्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला या महोत्सवात यंदा अनेक चांगल्या कलाकृती आल्या मात्र मिफ्फचा आजवरचा इतिहास आणि व्याप्ती बघता ही संख्या त्लनेनं मर्यादित होती त्यामुळे कमी चित्रपटांतून निवड करणे अधिक आव्हानात्मक काम होते असं मत आंतरराष्ट्रोय स्पर्धा गटासाठीच्या ज्य्री समितीचे अध्यक्ष आणि जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक शाजी करून यांनी व्यक्त केलं यातले दोन उल्लेखनीय चित्रपट भारताच्या ईशान्य भागातून आले आहेत यापैकी नागालँड इथल्या अनंगला झो लॉगकमेर यांनी दिग्दर्शित केलेला द मेकिंग ऑफ चांगलांशूज न्यू लॉगड्रम हा चित्रपट तालवाद्यं संस्कृतीबद्दल सांगतो तर ओडिशा इथल्या दिग्दर्शक शिब् पृष्टि यांचा द मदरलँड हा माहितीपट उद्योगांसाठी भूसंपादन करण्यात शेतकरी आणि उद्योगजगतामध्ये होणाऱ्या संघर्षावर भाष्य करत त्यातून मार्ग सुचवण्याचाही प्रयत्न करतो

विविध प्रकारच्यास साहित्य वाचनातून लिहिण्याची आवड निर्माण झाली त्यातूनच वेगवेगळ्या साहित्यकृतीची निर्मिती वाचकांपृढे सादर केली याचं समाधान वाटतं असं ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर यांनी म्हटलं आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठ यांनी आयोजित केलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या एक लेखिका म्हणून आतापर्यंतचा प्रवास आणि यामध्ये आलेले अन्भव अशा अनेक गोष्टींचा उलगडा त्यांनी या मुलाखतीत केला गेल्या चोवीस तासांत विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहिलं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या त्लनेत किंचित वाढ तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागात घट झाली

येत्या दोन दिवसांत विदर्भात त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड़यात हवामान कोरडं राहील